दरम्यान राज्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यातल्या सरकारी आणि काही खासगी रुग्णालयामधून लसीकरणाला सुरुवात झाली अनेक रुग्णालयांमध्ये लसीची पहिली मात्रा घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं काही ठिकाणी नाव नोंदणीच्या तांत्रिक अडथळ्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती पुण्यात दुपार नंतर लसीकरणाला सुरुवात झाली ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता आली नाही त्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जावून नोंदणी करून लसीकरणासाठी मोठा उत्साह दाखवला ऑनलाईन नाव नोंदणीची यंत्रणा लवकरच सुरळीत होईल असं राज्याच्या लसीकरणाचे प्रमुख डॉ दिलीप पाटील यांनी काल सांगितलं

पहिल्या टप्प्याप्रमाणेच जिल्हा स्तरावर लसी पाठवून त्या शीतपेट्यांद्वारे तालुका गाव स्तरावर पाठवण्यात येणार आहे असं डॉ पाटील म्हणाले

पात्र लाभार्थ्यांना लस घेण्याचं आणि सर्वांनी मिळून भारताला कोरोनामुक्त करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ज्येष्ठ नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांनीही काल कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली

दरम्यान खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हधिकारी एस रामामूर्ती यांनी दिला आहे नाशिकमधेदेखील जेष्ठ खासगी रुग्णालयापेक्षा शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात अधिक गर्दी होती नाशिक महापालिकेच्या दोन रुग्णालयात सुमारे अडीचशे जेष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे खासगी रुग्णालयात मात्र नोंदणीमुळे अडचणी आल्या येत्या एक दोन दिवसात खासगी रुग्णालयात नागरिक लस घेऊ शकतील असं बहुतांश रुग्णालयांच्या वतीनं काल सांगण्यात आलं प्णे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही लसीकरणाच्या नोंदणीला काल प्रारंभ झाला कोविन पोर्टल बरोबरच नागरिकांना कोरोना लसीकरण केंद्रात जाऊन नोंदणी करता येणार आहे व्याधिग्रस्त लोकांना आपले वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडावं लागणार असून आधारकार्ड वयाचा प्रावा दाखवणारे कोणतेही प्रमाणपत्र नोंदणीसाठी अनिवार्य आहे

मात्र बह्संख्य खासगी रुग्णालयांत अद्याप लसीकरण सुरू झालेले नसून तिथल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतरच लसीकरणास सुरुवात होणार आहे हिंगोली गडचिरोली पिंपरी चिंचवड आदी जिल्ह्यांच्या आणि महानगरपालिका क्षेत्रात लसीकरणाला सुरुवात झाली आहे

गेल्या तीन दिवसांच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पुणे नागपूर अमरावतीमध्ये सर्वाधिक बाधित आढळत आहेत मात्र आरोग्य विभागाच्या कालच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबई पूणे आणि अमरावतीमध्ये नवबाधितांच्या संख्येत बरीच घट झाली नागप्रमध्ये मात्र बाधितांच्या संख्येतली ही घट दिसत नाही दरम्यान काल सर्वांत कमी बाधित नंदुरबार जिल्ह्यात आढळले तिथे केवळ एका नव्या बाधितांची नोंद झाली

यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी केंद्रीय पथकानं यवतमाळला काल भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतल्यानंतर शहरातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून सुचना केल्या केंद्रीय पथकाचे डॉ आशिष रंजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला शासन आणि प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग तसेच पोलिस यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वय असल्याचं रंजन यांनी म्हटलं आहे रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले हिंगोली हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर काल सकाळपासून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे जिल्ह्यातील तसच प्रमुख गावांमधील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या हिंगोली कळमनुरी आखाडा बाळाप्र वसमत या बसस्थानकामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात येत आहे

कोरोनावरील लसीकरणाचा द्सरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी सुरू झाला आहे

कोरोनाची रुग्ण संख्या वाढ नं देणं आपल्याच हातात आहे म्हणून हात वारंवार निर्जंतक करा चेहरा आणि मास्कला पुढील बाजूने हातांनी स्पर्श करू नका गर्दी करणं आणि गर्दीत जाणं टाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार